जपान दक्षिण कोरिया आणि आसियन देशांशी एफटीए अर्थात मुक्त व्यापार करारांचा आढावा घेतला जात आहे असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय हा राष्ट्रहित लक्षात धेतल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी तसंच मध्यम आणि लघु उद्योगांचं हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं सदस्य राष्ट्रांसमोर आपल्या मुख्य मागण्या ठामपणे मांडल्या आणि देशहिताशी तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट केल्याचंही गोयल म्हणाले संतुलीत व्यापारी तूट भारतीय उत्पादनं आणि सेवा यासाठी बाजारपेठांची चांगली उपलब्धता आणि अनुचित व्यापारी नियमांपासून देशी उद्योगांना संरक्षण या भारताच्या मुख्य मागण्या होत्या क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागिदारीच्या सात वर्ष चाललेल्या विचार विनिमयादरम्यान भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आहे विर देशांच्या उत्पादनांची क्षेपणभूमी म्हणून भारत आपल्या बाजारपेठांचा वापर होऊ देणार नाही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग शेतकरी आणि दुग्धव्यवसायाच्या अडचणी दूर केल्या जातील आणि देशी उद्योगांना प्राधान्य देऊन आर्थिक हित जपलं जाईल असंही गोयल म्हणाले या भागिदारी संदर्भातली चर्चा युपीए सरकारच्या कार्यकाळात सुरु झाली आणि त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे तसंच नुकसानकारक ठरले आहेत असं पियुष गोयल म्हणाले

घाईघाईत कोणताही व्यापारी करार केला जाणार नाही असं आश्वासन पियुष गोयल यांनी दिलं ब श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त श्रेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगांना फायदा होणार आहे यामुळे प्रदूषणही वाढणार नसल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे विविध साखर कारखाने थेनॉल निर्मिती करतील असं जावडेकर यांनी म्हटलं आहे राजधानी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेत आज सकाळी सुधारणा दिसून आली

उत्तर प्रदेशातही वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा या घटकांविरोधात कडक पावलं उचलली आहेत सर्वाधिक प्रदुषित शहर म्हणून कानपूर प्रथम क्रमांकावर तर लखनौ दुस या क्रमांकावर आहे दिल्लीतल्या विविध ठिकाणी हिवाळ्यात फटाक्यांवर बंदी घातली आहे वायू प्रदुषणाचे नियम न पाळल्याबद्दल मुझफ्फरनगरला प्रदुषण नियंत्रण मंडळानं एक कोटी रुपयांचा दंड लावला आहे देशातल्या उत्तरेकडील भागात प्रदुषणाच्या स्थितीवर केंद्र सरकारचं लक्ष असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठक्त या स्थितीचा आढावा घेतला ातेर देशांमधून कांद्याचा लवकर आणि सुरळीत पुरवठा व्हावा तसंच आयात प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार आहे अफगाणिस्तान जिप्त तुर्कस्तान आणि रोणमधून भारताला कांद्याचा पुरवठा व्हावा यासाठी तिथल्या भारतीय राजनैतिक अधिका यांना सूचना दिल्या जातील कांद्याचे दर आणि उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या आंतरमंत्रालयीन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग या विशेष सत्रात सहभागी होतील असं विधानसभेचे अध्यक्ष राणा के पी सिंग यांनी सांगितलं या ऐतिहासिक दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात त्रिर महत्त्वाच्या आणि खास व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे

याबावत निवडणूक आयोगानं दिलेल्या मताच्या आधारे राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला आहे

त्यावर निवडणूक आयोगानं आपलं मत दोन महिन्यापूर्वी दिलं

भारतीय मूळ असलेल्या अमेरिकेच्या सिनेटर मतीी हसन याप्ती विचारलेल्या प्रशाला ते उत्तर देत होते

जम्मू कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जोजिला खिंड श्रीनगर जम्मू लेह मनाली राजमार्ग आणि मुगल रोड क्षे तापमानात घट होऊन जोरदार बर्फवृष्टी होऊन रस्ते मार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे कश्मीर प्रशासन विभागानं काश्मिर विभाग आणि लद्दाख करता हिवाळ्यात उपयुक्त अन्नसाठा आणि तिर आवश्यक वस्तूंच्या साठ्याचा आढावा घेतला

दिल्लीत शनिवारी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस आणि वकीलांमधे झालेल्या चकमकीच्या प्रश्नावरुन दिल्लीतल्या विविध जिल्हा न्यायालयांमधल्या वकीलांनी सुरु केलेलं आंदोलन आज सलग तिस या दिवशीही सुरुच राहिलं या चकमकीत सहभागी झालेल्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आंदोलक वकील करत आहेत तर याप्रकरणी संबंधित वकीलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याकडे करत काल दिल्ली पोलिसांनी आंदोलन केलं त्यांच्या प्रश्वांचं निराकरण केलं जाईल असं आधासन वरीष्ठ अधिका यांनी दिल्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन मागे घेतलं केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगात या अगोदरच्या न्यायालय निर्णयानुसार रिक्त पदं भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला आणि नऊ व्रि राज्यांना दिले आहेत न्यायमूर्ती एस एस बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हे निर्देश दिले आयटीटीएफ मानांकनात भारतीय पुरुष टेबल टेनिस संघानं प्रगती नोंदवत नववं स्थान मिळवलं आहे

हनोई धिं फिफा फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाची लढत आज व्हिएतनामशी होत आहे भारताचा हा दुसरा सामना असून प्रारंभीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागल्यानं हा सामना जिंकून जोरदार पुनरागमन करण्याचा भारताचा प्रयत्न राहील झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट डिज विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना आज एंटिग्वात नॉर्थ साऊंड ॐ होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल